तिरूअनंतपूरम विमानतळ सोने तस्करी प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेकडे द्यायला

या प्रकल्पाला नवकल्पना आणि सर्वोत्कृष्टतेसाठी जागतिक बँकेचा पुरस्कार मिळाला आहे इतर राज्यांना नवीकरणीय उर्जा पुरवणाराही हा देशातला पहिलाच सौर उर्जा प्रकल्प आहे मोदी वैश्विक भारत अनेक सामाजिक आर्थिक संकटांवर मात करण्याचा अनुभव असलेला भारत आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यात मोलाची भूमिका बजावत असल्याच मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे

अधिक चांगल्या नव्या जगाच्या निर्मितीसाठी पुनरुत्थान हे या सप्ताहाचं सूत्र आहे चीन भारत चीन सीमेवरील तणाव कमी व्हावा यासाठी दोन्ही देशांच्या राजनैतिक आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठका सुरूच राहतील असं काल परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीनं सांगण्यात आलं

भारत आणि चीन दोघांच्याही विकासासाठी आणि परस्पर संबंध सुरळित राखण्यासाठी सीमेवर शांतता आवश्यक असल्याचं या चर्चेत दोभाल आणि यी या दोघांनीही मान्य केल त्याकरता सैन्य माघारी त्वरेनं व्हावी यावरही दोघांमध्ये सहमती झाली दोन्ही देशांनी प्रत्यक्ष ताबा रेषेची मर्यादा पाळावी आणि भविष्यात पुन्हा अप्रिय घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी असं ही या बैठकीत ठरलं

आजच्या तारखेला बरे झालेल्या लोकांची संख्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा पावणेदोनपट जास्त आहे

ठाकरे यांनी काल स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी दूरदृष्य प्रणाली मार्फत संवाद साधला मुंबईतल्या घोपडपट्ट्यांमध्ये कोरोना प्रसाराला आळा घालण्यासाठी स्वयंसेवी संस्थाचं सहकार्य मोलाचं ठरेल असं ते म्हणाले स्वयंसेवी संस्थांनी काही वस्त्या दत्तक घ्याव्या असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं

या काळात अत्यावश्यक सेवा वगळता राज्यातली सर्व कार्यालयं उद्योग व्यवसाय आणि बाजार बंद ठेवण्याचे आदेश राज्याचे मुख्य सचिव आर

तिवारी यांनी दिले आहेत

बिहार बिहार राज्यातही राजधानी पाटणासह दहा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे बक्सर नवादा सुपौल आणि किशनगंज जिल्ह्यात तीन दिवस खागरिया जिल्ह्यात पाच दिवस तर पाटणा मुंगेर मधेप्रा कैमूर आणि पूर्णिया जिल्ह्यात सात दिवस टाळेबंदी लागू राहणार आहे बेगुसराय नालंदा आणि वैशाली जिल्ह्यात सहा दिवसांची टाळेबंदी लागू करण्यात आली आहे

या प्रकल्पामध्ये पनवेल कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग ऐरोली कळवा उन्नत रेल्वे मार्ग आणि विरार डहाणू रेल्वे मार्गाचं चौपदरीकरण या प्रमुख कामांचा समावेश आहे काल झालेल्या करारामुळे वातानुकूलित उपनगरी गाड्यांचे डबे खरेदी करण्याच्या प्रक्रीयेलाही गती मिळेल गगा स्वच्छता गंगा नदी आणि तिच्या प्रमुख उपनद्या यांच्या प्रदूषण नियंत्रणाची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याचे आदेश केंद्र सरकारनं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत या नद्यांच्या परिसरातल्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या उद्योगांचं नियमित परीक्षण करा असं सरकारनं सांगितलं आहे

अशा प्रकारची सुनियोजित तस्करी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकते असं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे

विकास दबे कुख्यात गुंड विकास दुबे आज सकाळी पोलिस चकमकीत ठार झाला पोलिस विकास दुबेला उज्जैनमधून कानपूरला नेत असताना कानपूरजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला अपघातानंतर दुंबेनं पळून जायचा प्रयत्न केला त्यावेळी झालेल्या चकमकीत तो मारला गेल्याची माहिती कानपूरचे पोलिस महासंचालक मोहीतअगरवाल यांनी दिली

नमस्कार